गेल्या दोन तीन दिवसांपासून रुग्णसंख्या वाढत असली तरी उपचारासाठीची पुरेशी यंत्रणा सज्ज असल्याचं हवेलीचे गट विकास अधिकारी प्रशांत शिर्के यांनी सांगितलं वाघोली लोणी काळभोर मांजरी कदमवाक वस्ती कोंढवे धावडे या परिसरातून रुग्णसंख्या वाढत असल्याचं आढळ्न आल्यानं त्या भागातील फेरीवाले भाजीवाले आणि अन्य विक्रेत्यांची आरोग्य तपासणी केली जात असल्याचं ते म्हणाले

टी पी सी आर चाचण्या झाल्या आहेत त्यामुळे येत्या सोमवारपासून हे वर्ग सुरु होण्यास हरकत नाही मात्र आता पालकांकडून हमीपत्र भरुन किती विद्यार्थ्यांना शाळेत पाठवलं जातं यावरच सारे काही अवलंबून आहे असं स्पष्ट करतानाच स्थानिक मुख्याध्यापकच शाळा सुरु करण्याबद्दलचा अंतिम निर्णय घेणार असल्याचं जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांनी आज आकाशवाणीशी बोलताना सांगितलं राज्य शासनाकडून प्राप्त झालेल्या आदेशानुसार शाळा सुरू करण्यासाठीची मार्गदर्शक तत्व आम्ही जिल्हा पातळीवर जारी केली असून आवश्यक ती कार्यपद्धती अंमलात आणण्याच्या सूचना केल्या आहेत असं ते म्हणाले

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा सुरू होण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही त्यामुळे आदेश येईपर्यंत जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा ऑनालाइनच सुरू राहणार आहेत नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने जाहीर केला आहे त्याची मार्गदर्शक नियमावली तयार झाली मात्र पुणे जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा या प्राथमिक असून माध्यमिक एकही नाही

प्णे शहरातील स्रक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र संख्या गेल्या पंधरा दिवसात कमी झाली आहे

महाविकास आघाडी सरकारमध्ये कोणतेही मतभेद नाही तर उत्तम समन्वय आहे असा दावा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज पुण्यातल्या वार्ताहर परिषदेत केला युती सरकारमध्ये भाजपनेच शिवसेनेवर अन्याय केला असून आजही त्याच नजरेतून भाजप पाहत आहे अशी टीका त्यांनी यावेळी बोलताना केली कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी पुणे पालिकेडून आंबेगाव ब्रुद्रुक इथे उभारण्यात आलेल्या प्रकल्पाचं सर्वेक्षण करून गरज पडल्यास त्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी असे आदेश राष्ट्रीय हरित लवादानं केंद्रीय तसंच राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत त्यासाठी तिघांची संयुक्त समिती स्थापन करण्यात आली आहे हा प्रकल्प बेकायदेशीर असल्याचा दावा करीत तो इतरत्र हलवावा या मागणीसाठी स्थानिकांनी वकील सौरभ कुलकर्णी यांच्यामार्फत एनजीटीमध्ये दावा दाखल केला आहे

यामुळे बसच्या देखभाल दुरुस्तीची माहिती एकाच कर्मचाऱ्याकडे राहणार असल्यानं बसच्या तांत्रिक समस्या कमी होण्यास मदत होईल अशी प्रशासनाला अपेक्षा आहे हवामान प्ण्यात आज आकाश अंशतः ढगाळ आहे संध्याकाळी तुरळक ठिकाणी जोरदार वाऱ्यासह सर येऊ शकते

तर हा होता आजचा पुणे वृत्तांत